त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे नेते मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना दिसत आहे

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातल्या ऐलनाबाद इथं एका प्रचारसभेला संबोधित केलं त्यानंतर ते रेवारीमध्ये प्रचारसभेला संबोधित करणार आहेत गृहमंत्री अमित शाह आज राज्यातल्या नवापूर इथं सभा झाली त्यानंतर ते अकोले आणि कर्जतमध्ये प्रचारसभांना संबोधित करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईतल्या प्रचारसभेत विरोधकाचे वाभाडे काढले

राष्टवादी काँग्रस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुंबईत सक्तवसुली संचालनालय ईडीने जवळपास बारा तास चौकशी केली कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी ही चौकशी सुरू आहे दरम्यान एअर इंडीया ही विमान कंपनी डबघाईला आणल्याप्रकरणी तसंच पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणीही पटेल यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते ब्लढाणा विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार योगेन्द्र राजेंद्र गोडे यांच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपा नेते आमदार एकनाथ खडसे यांचे फोटो विनापरवानगी लावल्याचं आढळून आल्यानं गोडे यांच्या पाच प्रकाशकांविरुद्ध बोराखेडी पोलिस स्थानकात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली

यामुळं सोयाबीन कापूस ज्वारी या पिकांच मोठं नुकसान झालं आहे

तर रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत असल्यानं जिल्ह्यात शेतात सुरू असलेली भात कापणीची कामं थांबवावी लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे

रांचीमध्ये आज भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यानच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

दक्षिण अफ्रिकेकडून गोलंदाजी करताना जलदगती गोलंदाज कागीसो रबाडा यानं पंधरा धावांमध्ये दोन बळी टिपले दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी भारत आणि फिलीपाईन्स प्रतिबद्ध असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि फिलीपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्इटर्ट यांनी जारी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटलं आहे दोन्ही देशांनी संक्षरण आणि सागरी सुरक्षेमध्ये सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर दिला असल्याचं राष्टपती कोविंद यांनी म्हटलं आहे